उन्हाची काहिली वाढली विदर्भात उष्णतेची लाट

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगरमधून काल उमेदवारी अर्ज दाखल केला अमित शहा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत शाह यांच्या रॅलीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते तर राज्यात औरंगाबादमध्ये युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे साताऱ्यामध्ये युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील रत्नागिरी सिंधुद्र्गमध्ये काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तर जालन्यामध्ये आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी आपापले उमेदवारी अर्ज काल भरले काही मतदारसंघांत मात्र उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच दिसली जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा अखेर कॉंग्रेसला मिळाली असून इथून आघाडीनं माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे सांगली मतदार संघातून आघाडीतर्फे कोण याचं उत्तरही मिळालं असून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील तिथे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून लढणार आहेत पुण्यातून कॉप्रेसतर्फे कोण हे मात्र रात्री उशीरापर्यंत कळलं नव्हतं संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड कॉंग्रेसमध्ये दाखल झाले असून त्यांच्या नावाची चर्चा आहे भाजपाचाही इशान्य मुंबईचा उमेदवार अजून ठरू शकला नाही एकिकडे तिसऱ्या टप्प्यातली उमेदवारी मिळवण्यासाठी आणि मिळाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शन सुरू असतानाच पहिल्या आंणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात आहे प्रचार फेऱ्या आणि राज्यस्तरीय नेत्यांचे दौरे सध्या सुरू आहेत लवकरच राष्ट्रीय नेतेही महाराष्ट्रातल्या रणधुमाळीत उतरतील सध्या त्यांचे प्रचार दौरे उत्तर भारतात जोरात सुरू आहेत इंट्रो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांचा लेखाजोखा या मालिकेत आज सादर करत आहोत उस्मानाबाद मतदारसंघाचा आढावा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात औसा उमर्गा तुळजापूर उस्मानाबाद परांडा आणि बार्शी यांचा समावेश आहे

त्यानंतर तीन वेळेला शिवसेना दोन वेळा राष्ट्रवादी तर एकदा काँग्रेसने विजय मिळवला आठ वेळा आमदार एकदा खासदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात सुमारे वीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या राष्ट्रवादीच्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होतं

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेतर्फे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

त्यामुळे मतदान केंद्रावर अनेक सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत लातूरहून आमच्या प्रतिनिधीनं पाठवलला हा वृत्तांत

त्यामधे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेउन प्रत्येक मतदान केंद्रा बाहेर मांडव घालण्यात येणार असून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे वृध्द आजारी आणि गर्भवती महिलाना रांगेत थांबावे लागणार नाही त्याच प्रमाणे मतदान केंद्राच्या परिसरात बालसंगोपन केंद्राची निर्मिती केली जाणार असुन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका सुध्दा उपस्थित राहणार आहेत प्रथमच दिव्यांग वयोवृध्द आणि आजारी व्यक्तीला मतदानासाठी केंद्रावर जाणे येणे करण्यासाठी निवडणुकरथाची व्यवस्था करण्यात आली असुन मोफत प्रवास असेल यंदा प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सहा मतदान केंद्र ही पुर्णपणे महिला संचलित करणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहून अरुण समुद्रेंसह आरती मेस्त्री पुणे इंट्रो यवतमाळ देशाच्या पहिल्या लोकसभेच्या वेळी मतदान करणारे यवतमाळच्या राळेगाव इथले रहिवासी पुखराजजी बोथरा आता सतराव्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत

त्यावेळी राळेगाव मतदारसंघ मध्यप्रदेशचा भाग होता महात्मा गांधी यांच्या सभा बधितलेले पुखराजजी बोथरा सध्याच्या राजकारणाच्या खालावलेल्या पातळीबाबत ते खंत व्यक्त करतात मात्र तरीही

आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊत यांच्यासह सुरेखा जोशी पुणे आचारसंहिता राज्यात निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असतानाच अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग होण्याचे विविध प्रकारही समोर येत आहेत

अवैध रक्कम तसंच बेकायदा शस्त्र बाळगणा यांविरुद्धही पोलिसांची कारवाई सुरू आहे

रिझर्व्ह बँक बँकांनी सरकारी कामकाज पाहणाऱ्या आपल्या सर्व शाखा आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुरू ठेवाव्यात असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत

सर्व प्राप्तीकर कार्यालयंही आज सुरू राहणार आहेत

क्रेडाई बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक काल पुण्यात झाली

वढू छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर पूण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी काल वद्द बुद्रुकला भेट देऊन व्यवस्थेची पहाणी केली बलिदान दिनानिमित्त मोठया प्रमाणावर भाविक तिथं दर्शनासाठी येतात हे लक्षात घेवून ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा पुरवाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केली दौंड दौंड बारामती रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे काल प्रथमच या मार्गावरून विजेच्या इंजिनावर चालणारी मालगाडी धावली ही चाचणी यशस्वी झाल्यानं आता या मार्गावरच्या गाड्या विजेच्या इंजिनावर धावतील त्यामुळे दोंड इथे इंजिन बदल्यात जाणारा वेळ वाचेल असं मध्य रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

महिलांच्या कनिष्ठ गटात इशा सिंगला सुवर्णपदक मिळालं सरबजोतनं अर्जुन चिमा आणि विजयवीर सिधू यांच्या साथीनं सांधिक प्रकारातही सुवर्णपदक मिळवलं या स्पर्धेत भारताला आतापर्यंत आठ सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळाली आहेत

इंट्रो दुष्काळ राज्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे खरी पण दुसरीकडे उन्हाबरोबरच दुष्काळाचे चटकेही तीव्र होताहेत मराठवाड्यात तर परिस्थिती बिकट आहेच पण इतरत्रही फारशी चांगली नाही घशाला कोरड पडलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी हवामान राज्यातलं तापमान चांगलंच वाढलं आहे विदर्भात उष्णतेची लाट आहे

आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काल विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती उस्मानाबाद जिल्ह्यात काल जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार